शनिवारी प्रत्येक केंद्रावर सुमारे शंभर जणांना लस दिली जाणार आहे

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अधिवेशनाचा प्रारंभ होईल दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला राष्ट्रपती संबोधित करणार आहेत

कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या नेतृत्वाखालील या टप्प्यात नव्या काळातील आणि कोरोनाशी संबंधित कौशल्यांवर भर देण्यात येईल कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री डॉ महेंद्रनाथ पांडे राज्यमंत्री राज कुमार सिंह यांच्या उपस्थितीत योजनेच्या तिस या टप्प्याचा प्रारंभ दुपारी साडे बारा वाजल्यापासून मंत्रालयाच्या डिजिटल वाहिन्या आणि सर्व होणार आहे सामाजिक माध्यमाद्वारे हा कार्यक्रम पाहता येईल

विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यादाच तरुण वर्ग मोठया प्रमाणात निवडणूक रिंगणात आहे

मात्र खोंडामळी ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी लिलाव झाल्याचा व्हीडीओ समाज माध्यमातून प्रसारित झाल्याची दखल घेत निवडणुक आयोगाने या ग्रामपंचायतीची निवडणुक स्थगित केली आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या आव्शै गाव राळेगणसिद्वीमध्ये प्रचार संपल्यानंतर मतदारांना प्रलोभन देण्याचा प्रकार निवडणूक भरारी पथकाने रंगेहाथ पकडला

दरम्यान विविध जिल्ह्यातील गरीब जनता आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेरच्या जिल्ह्यात किंवा महानगरात कामं करण्यासाठी जात असते त्यामुळे त्यांना आपल्या मताधिकाराचा उपयोग करता येत नाही अशा स्थलांतरित मज्रांना मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी त्यांना निवडणक आयोगाच्या खर्दानं मळ गावी आणण्याची व्यवस्था करावी अशी मागणी अखिल भारतीय तांडा सुधार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ प्रकाश रातोड आणि महासचिव नामा जाधव यांनी राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग तसंच राष्ट्रपतींना पत्र पाठवून केली आहे

यदाचा महोत्सव ख्यातनाम चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांना समर्पित करण्यात येणार आहे सत्यजित रे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे सत्यजित रे यांचे पाथेर पांचाली चारुलता घरबयरे शतरंज के खिलाडी आणि सोनार केला हे चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित करण्यात येणार आहेत व्हेटरन्स डे लष्कराच्या निवृत्त अधिकारी दिना निमित्त काल पुण्यात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं लष्कराच्या दक्षिण विभागाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल सी पी मोहंती आणि निवृत्त अधिकारी लेफ्टनंट जनरल बी टी पंडित यांनी पुण्यातील राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र अर्पण केलं

त्याचं स्मरण म्हणून हा दिवस साजरा केला जातो पालखी मार्ग संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गांना महामार्गाचा दर्जा देण्यात आला असून त्यांच्या विकासासाठी आणि स्शोभीकरणासाठी नागरिकांनी सूचना पाठवाव्यात असं आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे

मराठी भाषा पंधरवडा मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालवण्यासाठी मराठी बोला मराठीतून व्यवहार करा आणि मराठीचा आग्रह धरा असं आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी काल केलं मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांसह विविध विभागांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या मराठी भाषा पंधरवड्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते मुंबईत मंत्रालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाला मराठी भाषा राज्यमंत्री डॉ

मराठी भाषा संवर्धनामध्ये योगदान देणाऱ्या मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना यावेळी गौरवण्यात आलं मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त ग्रंथप्रदर्शन अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे

मुख्यमंत्री अभिनंदन फ्रान्स सरकारकडून वैज्ञानिक क्षेत्रातील योगदानाबद्दल देण्यात येणारा मानाचा ऑड्रे नेशन डू मेरिट हा पुरस्कार मिळवणाऱ्या महाराष्ट्रातल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ रोहिणी गोडबोले यांचं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे या प्रस्काराने महाराष्ट्र आणि देशाची मान अभिमानाने उंचावली आहे

गोडबोले यांच्या संशोधन कामगिरीचा महाराष्ट्राला अभिमान आहे अशा शब्दात ठाकरे यांनी डॉ गोडबोले यांचा गौरव केला आहे

तुमच्या पंखांमध्ये शिक्षक मार्गदर्शकांनी बळ दिलं आहे आता जिंकण्याची जिद्द ठेऊन भरारी घ्या असं आवाहन करतानाच विजयी भव चा मंत्रही यावेळी मुख्यमंत्र्यांनी या विद्यार्थ्यांना दिला यंदाच्या पथकात महाराष्ट्राच्या सर्वाधिक छात्रसैनिकांची निवड झाली आहे

यातील विजेत्या संघाला पीएम बॅनर केला जातो अंगणवाडी कर्मचाऱ्याना दिलासा एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत कार्यरत अंगणवाडी कर्मचाऱ्याना सेवानिवृत्त राजीनामा किंवा मृत्यू झाल्यावर एकरकमी लाभाची रक्कम मिळण्यासाठी बराच विलंब होतो त्यामुळे ऑनलाईन पोर्टल विकसित करुन खात्यात रक्कम जमा करण्याची कार्यवाही करावी असा प्रस्ताव वर्धा जिल्हा परिषडेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी शासनाला सादर केला होता या प्रस्तावाची दाखल घेत महिला आणि बालविकास विभागानं ऑनलाईन पोर्टल विकसित केलं आहे त्यामुळे आता राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एकरकमी लाभ लवकर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे

पलूस तालुक्यातील नागठाणे या ठिकाणी या गव्यांच्या शोधासाठी आणि त्यांना सुरक्षितस्थळी पोहीचाव्ण्यासाठी वन विभाग शर्थीचे प्रयत्न करत आहे नांदेड बिबट्या नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर तालुक्यात एक बिबट्या विहिरीत पडला होता त्याला काल वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी जिवंत बाहेर काढलं शेतकरी कायदे केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरुद्ध शेतकऱ्यांनी आंदोलन उभं केलं असून शेतकऱ्यांना मान्य नसलेले कायदे तात्काळ परत घेण्याची जबाबदारी सरकारची आहे असं मत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनी व्यक्त केलं वर्धा इथल्या सेवाग्रामच्या परिसरात छत्तीसगड प्रदेश काँग्रेसचं प्रशिक्षण सुरु होतं या प्रशिक्षणाच्या समारोपासाठी बघेल सेवाग्रामला आले होते

मिशन उभारी यवतमाळ जिल्ह्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना शेतीपूरक व्यवसायासाठी मदत म्हणून जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या संकल्पनेतून मिशन उभारी हा उपक्रम राबवण्यात येत आहे या कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी गाय म्हशी शेळी वाटप किंवा सिंचनासाठी विहिरींचा लाभ देण्यात येतो यासाठी निधीची आवश्यकता असल्यामुळे जिल्ह्यातील विविध कंपन्या आणि बँकांनी सामाजिक दायित्व निधी मधून या कुटुंबांना मदत करावी असं आवाहन सिंह यांनी केलं आहे या संदर्भात आयोजित बैठकीत ते काल बोलत होते क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रलिया दरम्यान चौथा क्रिकेट कसोटी सामना ब्रिस्बेनमधल्या गॅबा स्टेडियमवर सुरू झाला आहे यजमान ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे ऑस्ट्रेलियाची सुरुवात डळमळीत झाली असून त्यांच्या आतापर्यंत गडी बाद धावा झाल्या आहेत

वॉशिंग्टन सुंदर आणि टी नटराजन हे आज कसोटी पदार्पण करत आहेत हवामान राज्याच्या पूर्वसीमेवरून पुन्हा एकदा थंडीचं पुनरागमन सुरू झालं आहे

पुन्हा एकदा गोंदियातच राज्यातलं सर्वात कमी साडे नऊ अंश सेल्सीअस तापमान नोंदवलं गेलं राज्यात पूर्वेकडून पश्चिमेकडे येताना टप्प्याटप्प्यानं तापमान वाढ जाणवते

कोरोना विरुद्धचा हा लढा आपल्याला जिंकायचा आहे म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार